हे तुटीचं अंदाजपत्रक आहे अशी टीका विरोधकांनी केली तर हे महत्त्वकांक्षी अंदाजपत्रक आहे अशी पाठराखण भाजपच्या नगरसेवकांनी केली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 यामुळे महाविकास आघाडी सरकारनं या प्रकल्पाला स्थगिती दिल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे प्णे महानगरविकास प्राधिकरणाच्या वतीनं स्वीस चॅलेंज पद्धतीनं हा प्रकल्प राबवण्यात येईल सावित्रीबाई फ़ले यांनी प्ण्यातील ज्या भिडे वाड्यात देशातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या ऐतिहासिक वास्तुचं जतन केलं जाईल अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली या वाड्याची दुरुस्ती करून ही वास्तू राष्टीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचं ते म्हणाले पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कोरोना उपचारासाठी दक्ष असून जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यानं नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केलं साबणाने हात धुणं मास्क वापरणं याबाबत दक्षता घ्यावी खोकला किंवा तत्सम आजार झाल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून उपचार करून घ्यावेत असं ते म्हणाले

खास महिलांसाठी वर्षभर ही बससेवा सश्ल्क दिली जाते यापुढे प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला महिलांसाठी तेजस्विनी बस चा प्रवास मोफत करण्याचा निर्णय झाला असल्याचं पीएमपीएल तर्फे कळवण्यात आलं आहे

या निमित्ताने वैज्ञानिक संशोधनाविषयी चर्चा होऊन नव्या संशोधनाला चालना मिळणार आहे

मसापच्या फलटण शाखेनं आयोजित केलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे ही माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी काल प्ण्यात दिली रेल्वेच्या भाडेतर उत्पन्न योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई आणि नागपूर विभागानं चांगली कामगिरी बजावली आहे या योजनेअंतर्गत प्रमुख रेल्वे गाड्यांच्या इंजिनावर मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती घेतल्या जातात त्या बदल्यात रेल्वेला चांगलं उत्पन्न मिळतं पुणे विभागात मात्र अद्यापपर्यंत या मार्गानं उत्पन्न मिळवता आलेलं नसलं तरी त्यादृष्टीनं प्रयत्न सुरु असल्याचंही पुणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस रूपांतर् आरामदायी एल् ए च बी कोच मध्ये करण्यात आलं आहे

पुणे महापौर चषक जिल्हास्तरीय मुष्टीयोद्धा स्पर्धेंत आज खुल्या गटात मुलांमध्ये क्रांतीवीर लहजी वस्ताद स्पोर्टस अकादमी तर मुलींमध्ये मनोज पिंगळे स्पोर्टस अकादमी संघ यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं स्पर्धेंत सर्वोत्तम मुष्टीयोद्ध्याचा पुरस्कार मुलींमध्ये भूमिका खिलारे तर मुलांमध्ये ईशान शर्मा यांना मिळाला प्राजक्ता तडे आणि युहान कुमार हे आश्वासक मुष्टीयोद्धा ठरले

आज झालेल्या उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात पृण्याच्या अर्णव पापरकर यानं उपांत्य फेरी गाठली मुलींमध्ये पुण्याची सिया प्रसादे आणि आकृती सोमकुसरे यांनीही उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्कं केलं